आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्दी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री आज दिवसभरासाठी आपल्या ट्विट खात्यावरुन रजा घेत आहेत आज दिवसभर नारी शक्ती सन्मानप्राप्त सात यशस्विनी या ट्विटर खात्यावरुन स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाचा आलेख मांडतील तसंच प्रधानमत्र्यांच्या समाजमाध्यम खात्यावरुन या यशस्वी महिला कदाचित जनतेशी सवाद साधतील देशाच्या सर्वच कानाकोपन्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांची संख्या मोठी असून त्यांनी अत्यंत वैविधघ्यपूर्ण अशा क्षेत्रामध्ये महान कार्य केलं आहे या महिलांचे संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा यांमधून लाखोंना प्रेरणा मिळत आहे असं मोदी म्हणाले अशा महिलांच यश सातत्यानं साजरं करुन त्यापासून शिकवण मिळवावी असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे प्रधानमंत्र्यांच्या ट्विटर खात्यावरुन स्वतःचा जीवनप्रवासाची हकिकत प्रसारित करताना नारी शक्ती पुरस्कारप्राप्त स्नेहा मोहनदॅस यांनी बेघर लोकांना अन्न देण्याची प्रेरणा आपल्या आईकडून मिळाल्याचं म्हटलं आहे मोहनदॅस यांनी अन्नबँक नावाची चळवळ सुरु केली आहे देशात आणि परदेशातही भूकमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांसोबत आपण काम केल्याचं मोहनदॉस यांनी सांगितलं या कार्यामध्ये पुढे येऊन हातभार लावण्यासाठी देशवासियांना विशेषतः महिलांना प्रेरणा देणाची डेछा स्नेहा मोहनदॉस यांनी व्यक्त केली आपल्या संपूर्ण पृथ्वीला भूकमुक्त करण्यासाठी प्रत्येकानं किमान एका भूकेल्याला अन्न द्यावं असं आवाहन मोहनदॉस यांनी केलं आहे दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आणि प्रेरक वक्त्या डॉ मालविका अय्यर यांनी अंपगत्वा संबंधिच्या दृष्टीकोनात बदल करणे म्हणजेच याबाबतची अर्धी लढाई जिकणं असं म्हटलं आहे अंपगत्वा विषयीचे दीर्घ काळापासून चालत आलेले गैरसमज दूर होत आहेत असा विधास त्यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आणि माहलांच्या सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या संघटनांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या रश्मी ऊर्ध्वदेशे यांना उत्सर्जन या विषयात संशोधन आणि विकास कामासाठी पुरस्कार दिला गेला

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमधल्या महिलांचा यश साजरं करुन अधिक लिंगभाव समान जग निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं देशवासियांनी लिंगविषयक भेदभाव आणि महिला अत्याचार मूळीच खपवून घेऊ नये असं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केलेल्या ट्विट संदेशात नायडू यांनी म्हटलं आहे समाजांचं पोषण आणि घडण करण्यात काळाच्या ओघात नारीशक्तीनं महत्त्वाची भूमिका बजावली असून या नारीशक्तीसमोर आपण नतमस्तक आहोत असं ट्विट संदेशात गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्त्वामुळेच आज आपण देशात महिलांच्या नेतृत्वाखालील विकास पाहात आहोत असं शाह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सर्वच क्षेत्रांत महिलाचं सक्षमीकरण करण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा परामर्श धेण्याची संधी या महिला दिनामुळे प्राप्त होते असं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या संदेशात संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर झाला का याची चौकशी करायला सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेलं विशेष तपास पथक आपला सातवा आणि अंतिम अहवाल येत्या दोन महिन्यात सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहे अशी माहिती या पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी कटक धिं वार्ताहरांना दिली

त्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते या प्रकरणातल्या चौकशीच्या सद्यस्थितीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं सक्तवसुली संचालनालय सी बी आय दक्षता जी एस टी अर्थ गृहविभाग निवडणूक आयोग आदी विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते कोरोना विषाणूचा संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयानी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासह बेर मंत्री उपस्थित होते या विभागाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचं प्रधानमंत्री कौतुक केलं संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहायला हवं असं सांगून ते म्हणाले की सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून जनतेत या रोगाबाबत जागृती आणि खबरदारीचे उपाय योजण्यासाठी काम करावं संबंधित अधिकाऱ्यांनी या रोगाच्या निवारणासाठी जगभरात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपाय अवलंबावेत अशी सूचना त्यांनी केली लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसच या विषाणू संसर्गापासून लांब राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत जनतेला सातत्यानं माहिती देत रहावं असही ते म्हणाले कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास त्या भागात कुठल्या ठिकाणी विलगीकरण केंद्रं स्थापन करता येतील याचा शोध घेण्याचे निदेशही त्यांनी दिले कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली औषधं तसच ब्रिर साधनसामग्रीचा पुरेसा साठा आहे की नाही याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला नागरिकांनी अफावांवर विधास ठेवू नये तसंच घाबरुन जाऊ नये असं आवाहन यापूर्वीचं प्रधानमंत्र्यांनी केलं आहे या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्यांवरोबर प्रभावी संमन्वय आणि त्वरित प्रतिसाद देण्याच्या गरजेवर भर दिला

कोरोना विषाणूच्या पार्धभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी संबंधित विभागाचा आढावा घेतला नागरिकांनी अफवांवर विद्वास ठेवू नये तसंच आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं विदेशी पर्यटकांना बघून घाबरू नये असंही ते म्हणाले सर्व सरकारी कार्यालयांमध्ये जंतू नाशकांची फवारणी करावी असे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे

काही देश कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेत नसल्याचं निरीक्षण नोंदवून या संकटाशी सामना करण्यासाठी सर्व देशांनी सज्ज व्हावं असं आवाहन त्यांनी केलं

कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था या हॉटेलमधे करण्यात आली होती अधिकृत सूत्रांनी सांगितलं की मारतीत अंतर्गत रचनेत बदल करण्याचं काम चालू असताना हा अपघात झाला सक्तवसूली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याला मनी लाँडरिंग कायद्याखाली आज सकाळी अटक केली त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल

पुरावे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी काल त्याच्या तीनही मुलींच्या घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली

यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे

राधा यादवच्या चेंडूवर वेदा कृष्णमूर्तीनं तिचा झेल टिपला आणि तिला तंबूत धाडलं